आपल्या शिष्टमंडळासह पाच दिवसांच्या भारत भेटीवर असलेले राजपक्षे आज सायंकाळी राष्टपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत श्रीलंकेच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर राजपक्षे यांची ही पहिलीच भारत भेट आहे

दुपारी बारा वाजेपर्यंत पंधरा पुर्णांक बेचाळीस टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसंच राहल गांधी प्रियंका गांधी आदींचाही सकाळच्या सत्रात मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांत समावेश होता सत्ताधारी आम आदमी पार्टी तसंच काँग्रेस आणि भाजप दरम्यान तिरंगी लढत दिल्ली विधानसभेत होत आहे या निवडणुकीत एक कोटी चाळीस लाख मतदार सहाशे बहात्तर उमेदवारांचं भवितव्य ठरवत आहेत

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली देशभरात कुठेही नवा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही असं केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदन यांनी सांगितलं

मात्र काही रेल्वेगाड्यांमध्ये व्यावसायिक आणि अन्य काही सेवां बाहेरुन घेण्याचा प्रस्ताव असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर काही निवडक मर्गावरील रेल्वेगाड्यांमध्ये आध्निक पद्धतीचे डबे खाजगी कंपन्यांकड्रन बनवून घेण्यास अनुमती देण्याचा प्रस्ताव असल्याचं गोयल यांनी सांगितलं

मात्र या ठिकाणी नंतर पहाणी करण्यासाठी नेरूळ केंद्र अधिकारी गेले असता गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन सात कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत

श्रेयस अय्यर आणि केदार जाधव फलंदाजी करत होते

गुप्तीलच्या एकोणऐंशी टेलरच्या त्र्याहत्तर धावा यात प्रमुख होत्या

तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामना जिंकून न्यूझीलंड एक शून्यनं आघाडीवर आहे

कोरोना विषाणू संसर्गाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महिला संघ या स्पर्धेत उतरणार नसल्याचं भारतीय बॅडमिंटन संघटनेनं स्पष्ट केलं आहे पुरुषांचा संघ मात्र या स्पर्धेत सहभागी होणार असून आज रात्री संघ मनिलासाठी रवाना होणार आहे औरंगाबाद इथल्या देवगिरी महाविद्यालयात येत्या तेरा ते पंधरा फेब्रवारी दरम्यान एकोणतीसाव्या फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे या व्याख्यानमालेत ज्येष्ठ विचारवंत राजकीय नेते उल्हास पवार भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या खासदार वृंदा करात महाराष्ट्र टाईम्स मुंबईचे वरिष्ठ संपादक विजय चोरमारे यांचं व्याख्यान होणार आहे

मराठवाडा जनता विकास परिषदेची बीड शाखा आणि अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं ही कार्यशाळा होणार आहे या कार्यशाळेत सिंचन अनुशेष यासह शिक्षण कृषी आणि उद्योग क्षेत्रातील अनुशेष या विषयांवर तज्ञांची व्याख्यानं तसंच चर्चा होणार आहेत